यामध्ये दोन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे कोसळलेल्या पुलामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरच्या ओव्हरहेड यंत्रणेचं नुकसान झालं आहे आणि ही यंत्रणा दुरुस्त करण्याचं काम अभियंत्यांचं पथक करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे अपघाताच्या ठिकाणी अग्निशमन दला आणि एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य सुरू आहे जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत या अपघातानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत अशी माहिती आमच्या वार्ताहरांनं दिली आहे केवळ रेल्वेमार्गावरच नव्हे तर अंधेरीत रस्तेवाहतुकीवरही या अपघाताचा परिणाम झाला आहे अंधेरी पूर्वेकडून पश्चिमेला येणा या प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी बिस्लेरी जंक्शन तेली गल्ली सुर्वे चौक अंधेरी सबवेहन एस व्ही रोड या मार्गाचा वापर करावा तसंच पश्चिमेकडून पूर्वेला जाणा या प्रवाशांनी जेव्हीपीडी सुजय रुग्णालय जंक्शन मिठीबाई कॉलेज एस व्ही रोड कर्टिन गोरे उड्डाणपूल आधार जंक्शन पार्ले जंक्शन ते पश्चिम द्रतगती मार्ग या मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेनं केलं आहे

मुंबई आणि उपनगरांसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून मुंसळधार पाऊस होत आहे शहराच्या काही भागात थांबून थांबून जोरदार सरी होत आहेत शहराच्या सखल भागात पाणी साठलं असल्यानं रस्ते वाहतूक मंद गतीनं सुरु आहे हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक काहीशा विलंबानं सुरु आहे तर अंधेरी ि ्विं पूल कोसळल्यानं विरार ते गोरेगाव आणि वांद्रे ते चर्चगेट या रेल्वेस्थानकादरम्यानच रेल्वे वाहतूक विलंबानं सुरु आहे तसंच या दर्घटनेमुळे मेट्रोनं येणा या वाढीव प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं सीएसएमटी वरुन कुर्ला स्थानकापर्यंत धावणा या गाड्या घाटकोपर पर्यंत विस्तारीत केल्या आहेत

तसंच आज दुपारी तीन वाजता मोठी भरती येण्याचा शिवारादेखील देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातले मच्छिमार मिलन शंकर तरे यांची यावर्षीच्या राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव प्रस्कारासाठी निवड झाली आहे तटरक्षक दलानं जारी केलेल्या प्रसिद्दी पत्रकात ही माहिती दिली आहे

माजी नौदल प्रमुख अध्मीरल जयंत नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या नौदल रुग्णालयातवार्धक्यामुळे निधन झालं